भारत अमेरिका संबंध वृद्दींगत होत असल्याचं हे निदर्शक आहे असं उद्योग धोरण आणि प्रोत्साहन विभागाचे सचिव गुरुप्रसाद महापात्र यांनी बैठकीत सहभागी झाल्यानंतर आकाशवाणीला सांगितलं भारताची पेट्रोनेट टेलुरियनच्या प्रस्तावित एलएनजी निर्यात टर्मिनलसाठी अडीच अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे या बैठकीनंतर हॉटेल पोस्ट ओकमधे शेकडोंच्या संख्येने अमेरिकेत स्थायिक झालेले भारतीय मोदी यांना भेटण्यासाठी आले होते त्यापूर्वी बुश विमानतळावर व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार सचिव ख्रिस्तोफर ओल्सन आणि डेर वरीष्ठ अधिका यांनी मोदी यांचं स्वागत केलं भारतातल्या अमेरिकेच्या राजदूत केनेथ जस्टर आणि भारताचे अमेरिकेतले राजदूत हर्षवर्धन श्रृंगला यावेळी उपस्थित होते ह्यूस्टनच्या एन आर जी स्टख्यिमवर होडी मोदी हा भव्य कार्यक्रम भारतीय समुदायानं आयोजित केला असून अमेरिकन पत्रकार जगतात तो चर्चेचा विषय बनला आहे

या सोहळ्यानंतर मोदी न्यूयॉर्कमधे उद्या संयुक राष्ट्र संघाच्या मुख्यालयात पर्यावरण कारवाई परिषदत्ती उपस्थित राहतील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील असा विधास त्यांनी व्यक्त केला राज्यात भाजपाचंच सरकार यावं अशी मतदारांची छिछा आहे असं ते म्हणाले

काश्मिरच्या भारताबरोबर विलिनीकरणाबाबत त्यांनी माहिती दिली तसंच भाजपाची त्याबाबतची भूमिका स्पष्ट केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ह्यूस्टनमधे आज शीख आणि कश्मीरी पंडीत समाजाच्या प्रतिनिधींची भेट घेतली शीख समाजाच्या प्रतिनिधींनी भारताच्या विकासाबद्दल आस्था दाखवली याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे दाऊदी बोहरा समाजातल्या काही जणांनी देखील प्रधानमंत्र्यांची भेट घेतली आणि विविध विषयांवर चर्चा केली केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतखाली भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या सातव्या उच्च स्तरीय गुंतवणुक कृती दलाची बैठक आज दुबई इथं होणार आह अवूधाबी गुंतवणूक प्राधिकरणाच सिंचालक शखी हमद बिन झायद आलं नद्यान हविखील या बेठकीला उपस्थित असतील

पोपळवाडी भागात पोलिसांनी काल संध्याकाळी एका दुकानावर छापा टाकून ही कारवाई कल्प्राचं पीटीआयचं वृत्त आहात वाहन चालवण्याचे परवाने आधार बरोबर जोडण्यात येणार असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल पाटण्यात सांगितलं आधारजोडणी अनिवार्य केल्यामुळे बनावट लायसन्सला आळा बसेल आणि एकूणच भ्रष्टाचार रोखता येईल असं ते म्हणाले

नौदलप्रमुख अँडमिरल करमबीर सिंग वेर दोन प्रतिनिधींसोबत चार दिवसांच्या बांगलादेश दौ यावर आहेत ते या दौ यामधे बांगलादेशच्या नौदल वायूदल आणि सेनाप्रमुखांची भेट घेणार आहेत तसंच बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसिना यांच्या सुरक्षा सल्लागारांसह त्रिर वरीष्ठ अधिका यांना भेटणार आहेत खुल्नागोदी बांगलादेशची त्रिर नौदल ठाणी आणि नौदल अकादमी यांनाही करमबीर सिंग भेट देणार आहेत नौदल अकादमीत ते प्रशिक्षणार्थींशी संवाद साधतील अंमलबजावणी संचालनालयानं साई िफोसिस्टीमचा मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्रकुमार कक्कड यांला मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली आहे वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज घेऊन ती न फेडता बँकांचे आठशे सदुसष्ठ कोटी रुपये बुडवल्याचा आरोप कक्कडवर ठेवण्यात आला आहे सीबीआयनं दाखल केलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे कक्कड आणि त्रेर काही जणांची चौकशी सुरु असल्याचं संचालनालयानं निवेदनात म्हटलं आहे कर्ज न चुकवता पळून गेलेल्या कक्कडला दुबईहून परत भारतात आणलं होतं परंतू चौकशीसाठी वारंवार समन्स देऊनही तो न आल्यानं त्याला संचालनालयानं अटक केली आहे आतापर्यंत झालेल्या चौकशीत कंपन्यांचे आक्षेपार्ह आर्थिक व्यवहार आणि बनावट कागदपत्र याबाबत माहिती मिळाल्याचं संस्थेनं म्हटलं आहे

बी आयला दिल

ग्रा प्रकरणातलसिर्व आरोपी सध्या जामिनावर बाह्य आहता सध्या या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनावणी सुरु आहात जम्मू कश्मीरमधे किश्तवाडचे उपायुक्त अग्रेजसिंग राणा यांनी काल घरो घरी सोलर घरो घरी प्रकाश या मोहिमेचा प्रारंभ केला ग्रामीण भागात वीज पोहोचवणं आणि सौर ऊर्जेबाबात जागरुकता वाढवणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे

ाजिप्तमधे सुएझ ाबं सरकारविरोधी निदर्शनं करणा या जमावावर सुरक्षा दलांनी गोळीबार केला तसंच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या

सुएझमधे सलग दोन रात्री निदर्शनं करणारे बंडखोर प्रतिबंधित क्षेत्रात घुसण्याच्या प्रयत्नात होते अध्यक्ष अब्देल फताह अल सीसी यांच्या विरोधात विस्थापित उद्योजक मोहम्मद अली यांनी समाजमाध्यमावरुन उठावाची हाक दिल्यानंतर ही निदर्शनं सुरु झाली आहेत वाढती महागाई आणि जागतिक बँकेकडून मिळालेलं कर्ज फेडण्यासाठी लादण्यात आलेले कडक निर्बंध यामुळे जनता सरकारच्या विरोधात जात आहे सौदी अरेबियाच्या तेल साठ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे तेल बाजारात खळबळ उडाली असून ब्रेनाच्या किंमतीत वाढ झाली आहे

कझाकस्तानच्या नूर सुलतान बें सुरु असतेल्या जागतिक स्पर्धेत भारताचा कुस्तीवीर दिपक पुनियानं अंतिम फेरीत माघार घेतली ञाणच्या हसन याझदानी बरोबरच्या अंतिम लढतीत घोट्याला दुखापत झाल्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रीका टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना आज बेंगळुरुमधे होणार आहे संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल आकाशवाणीवरुन सामन्याचं धावतं वर्णन संध्याकाळी साडेसहापासून प्रसारित होणार आहे आकाशवाणीच्या राष्ट्रीय प्राथमिक राजधानी आणि एफ

रेनबो वाहिन्यांवरून ते ऐकता येईल मालिकेतला एक सामना पावसामुळे वाया गेला तर एक सामना भारतानं जिंकला आहे